ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी नावनोंदणीस केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट पण्यातील ससून रूग्णालयात कोविशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीस सुरूवात झाली आहे

त्यामध्ये कोरोना पॉझटिव्ह चाचणी एटीजन चाचणी करण्यात येणार असून ती निगेटिव्ह आल्यास त्यांना डोस देण्यात येणार आहे त्यानंतर पुण्यातील चार रूग्णालयांसह देशात एक हजार पाचशे स्वयंसेवकावर तिसऱ्या टप्प्यातील चाचाणी होणार आहे सिरमच्या दुस या टप्प्यातील कोविशिल्ड लस भारती विद्यापीठातील दोन स्वंयसेवकांना देण्यात आली आहे त्यानंतर केईएम सेंटर येथे लस देण्यात आली आहे या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे

मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात पहिला रूग्ण आढळला त्यानंतरही रूग्ण संख्या मर्यादितच होती परंतु आँगस्ट महिन्यात टाळेबंदी शिथिल झाल्यावर दिवसागणिक रूग्ण संख्या वाढू लागली

राज्यात सर्वात कमी म्रत्युदर गडचिरोली जिल्ह्यात असून चाचण्याच्या बाबतीतही जिल्हा आघाडीवर आहे

यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा बसण्यास मदत होईल अशी आशा आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे यांच्यासह माधवी कुलकर्णी पुणे इंट्रो आशालता निधन जेष्ठ अभिनेत्री गायिका आशालता वाबगावकर यांचं कोरोना संसर्गानं निधन झाल्यानंतर चित्रीकरणादरम्यान घेतल्या जाणाऱ्या आरोग्य विषयक सुविधांचा आणि खबरदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानंही त्याकडं लक्ष वेधलं आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्क्रिप्ट नाट्य चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या कोरोनामुळं झालेल्या निधनानं दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणाविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे प्रत्यक्ष चित्रीकरणादरम्यानच त्यांना आणि त्यांच्या सेटवरील इतरांनाही कोरोनाची लागण झाली होती आणि केवळ याच मालिकेबद्दल नाही तर इतर काही मालिकांच्या चित्रीकरणावेळी देखील अशा काही घटना घडल्या आहेत चित्रीकरणादरम्यान आरोग्यविषयक प्रेशी खबरदारी घेतली जात नसल्याचंच यातून सिद्ध होत असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानंही त्याकडं लक्ष वेधलं आहे घडलेली घटना द्ःखद असली तरी ती बदलणं आता आपल्या हातात नाही पण त्यापासून योग्य तो बोध घेऊन भविष्यात असा प्रसंग कोणा कलाकाराच्याच नव्हे तर तंत्रज्ञ आणि अगदी स्पॉट बॉय च्या आयुष्यातही घड् नये यादृष्टीनं आवश्यक ती खबरदारी घेतली जावी एवढी अपेक्षा तर आपण निश्वितच व्यक्त करू शकतो आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी कोरोना उपाययोजना कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पुणे महापालिकेने करार केलेल्या खासगी रूग्णालयातील खाटांचं नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी परिमंडळ निहाय समन्वय अधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यातच खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर बाधितांना खाटा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने तीन पाळ्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे संबंधीतांनी नेमून दिलेल्या खासगी रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णांची आणि सुविधायुक्त खाटांची तपशीलवार माहिती डॅशबोर्डवर भरावी असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत प्रणे मनपा प्रणे महापालिकेच्या कोविड केंद्रामध्ये रेमिडीसीव्हर इंजेक्शनचा पुरेसा साठा असून अन्न आणि औषध प्रशासनानेही हे औषध पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे या इंजेक्शनची विक्रेत्यांनी शासकीय दराप्रमाणेच विक्री करणं अपेक्षित आहे कोणी जादा दराने विक्री करत असल्यास महापालिकेशी संपर्क साधून तक्रार करण्याचं आवाहन अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी केलं आहे प्रणे जिल्हा औषधे प्रणे जिल्ह्यातही रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझ्मॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी प्रेशा प्रमाणात उपलब्ध आहे ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे औषध वितरणात होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ राजेश देशम्ख यांनी दिला आहे पूणे महसुल विभाग कोविड प्रणे महसूल विभागातील पूणे जिल्ह्याप्रमाणेच सातारा सांगली कोल्हाप्र आणि सोलाप्र जिल्ह्यातही कोरोनाच्या रुग्णावरील उपचारासाठी मोठी रुग्णालये उभारण्याचं काम सुरु असून प्रढील महिन्याच्या पहिल्या सप्ताहांपर्यंत ते काम पूर्ण होईल असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केला सध्या या चारही जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा ताण पुण्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांवर येत असून एकदा तिथली स्थानिक रुग्णालये स्रु झाली की हा ताण कमी होण्यास मदत होईल असं राव म्हणाले पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यावरही भर दिला जात असून त्यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जात असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी यावेळी सांगितलं सीरो सर्वेक्षण प्णे आणि परिसरातील दुसऱ्या सेरो सर्वेक्षणासाठीची चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या दोन तीन दिवसात ती पूर्ण झाल्यावर या सर्वेक्षणाला प्रारंभ होईल असं सौरभ राव यांनी यावेळी सांगितलं पुण्यातील हे दूसरं सेरो सर्वेक्षण ससून रुग्णालयातर्फे केलं जाणार असून भारतीय जैन संघटनेनं त्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नवी मुंबई नवी म्ंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटी चे चालक वाहक दररोज विविध नागरिकांच्या संपर्कात येत असतात

त्या कर्मचा यांचे त्वरित विलगीकरण करण्यात येऊन त्यांच्या लक्षणांनुसार योग्य वैद्यकीय सुविधेमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे नागपूर नागप्रमध्ये कोरोना बाधित पोलीसांसाठी एक समर्पित कोविड रुग्णालय सुरू केलं आहे

हे रुग्णालय अतिदक्षता विभाग आणि इतर आवश्यक उपकरणांनी सूसज्ज आहे या रुग्णालयातून पोलिसांना चांगले उपचार मिळून पोलिस दलाचे मनोबल वाढेल असं नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे

याबरोबरच हे विशेष बातमीपत्र संपलं त्म्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार